शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार

कृषी मंत्रालयाकडून काल ही माहिती देण्यात आली

कॉग्रेस सर्व जनधन खात्यात साडेसात हजार रुपये अनुदान जमा करा आणि मध्यम लघू आणि सूक्ष्म क्षेत्राला आताच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात द्या अशी मागणी कॉप्रेस पक्षाच्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केली आहे या समितीची बैठक काल दिल्लीत झाली यावेळी कोरोना प्रतिबंधक उपायांच्या आर्थिक परिणामांवर चर्चा झाली जावडेकर कोरोना साथीबाबत वृत्तांकन करताना जपून रहा स्वतची काळजी घ्या असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे

वत्तपत्र याचिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घरोघरी वृत्तपत्र वितरणाला मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे त्यावर काल नागपूरमध्ये सुनावणी झाली राज्य सरकारनं या संदर्भात येत्या दोन दिवसांत आपलं मत न्यायालयात मांडवं असे निर्देश काल न्यायमूर्ती सांबरे यांनी दिले याचिका टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये रोजगार नसल्याने गंभीर आर्थिक संकट निर्माण झालं आहे याचा विचार करून कोरोना व्यतिरिकच्या आजारांवरील उपचारांच्या खर्चातही सवलत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तातडीने केंद्र राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी करणारी याचिका काल विधीज्ञ सौरजा दास यांनी काल सर्वोच्च न्यायालयात सादर केली मख्यमंत्री राज्यातल्या काही जिल्ह्यात कालपासून अंशतः उद्योग सुरु करायला परवानगी दिली असली तरी कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना दिलं काल जाहीर केलेल्या सवलतींचा अर्थ त्या भागातली टाळेबंदी उठवली असा नाही नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये नाहीतर निर्बंध अधिक कडक करावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला

आता राज्यातल्या कोविड विरोधी लढयाच्या काही बातम्या थोडक्यात

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील नवापाडा तळेपाडा रावणपाडा मलेपाडा तुमणीपाडा च्नापाडा रंजनी पाडा चिंचपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं रायगड पोलिसांनी कोरोनाच्या विरोधात हटके प्रचार मोहीम राबविली आहे घराबाहेर पडाल तर भूलोक ते यमलोक असा मोफत प्रवास घडू शकतो असं सांगताना घराबाहेर न पडल्याचा संदेश या चित्रातून दिला गेला आहे जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित सापडल्यानंतर शिस्त लागलेले परभणीकर तीन दिवसानंतर पुन्हा शिस्त विसरलेले दिसतात संचारबंदीत सूट देताच बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाल

खासदार विनायक राउत हे कालपासून सिंधुदर्ग दौऱ्यावर आहेत काल आणि परवा त्यांनी आढावा घेतला

संवेदनशील सद्यस्थितीत रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचं वितरण सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचं संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे धुळे शहरात काल पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे

राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली जिल्ह्यासह राज्यातूनच नव्हे तर देशातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्वाचा आहे समन्वयातूनच कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल बुलडाण्यातल्या आढावा बौठकीत सांगितलं

अजय कुरवाडे यांनी दिली आहे

कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंक प्णे केंद्रित पथक पणे पुणे आणि परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या आणि बळींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं काल पुन्हा एकदा पुण्याला भेट देऊन पाहणी केली तसंच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य ते निर्देश दिले टाळेबंदी आणि संघारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुघना या पथकानं प्रशासनाला केल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या उपायांची माहिती यावेळी केंद्रीय पथकाला देण्यात आली दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर झाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे सोलापूर सांगली आणि मालेगावात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतो आहे

ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही विशेष पार्सल गाडी काल ओखामधून रवाना झाली

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून लॉकडाऊनमुळे वाहतूकच बद करण्यात आल्यानं आंब्याच्या वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आता कोकण रेल्वेची विशेष पार्सल गाडी येणार आहे पहिल्या फेरीत दोन व्हॅनमधून प्रत्येकी एक हजार पेट्या जाणार आहेत

त्याचा फायदा कोकणातल्या आंबा बागायतदारांना नक्कीच होणार आहे आकाशवाणीबातम्यांसाठी प्रमोदकोनकर रत्नागिरी

मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह द्वार बोलताना स्पष्ट केलं

अमरावती जिल्ह्यातील आणि धारणी तालुक्यातील मेळघाटच्या जंगलात यापूर्वी चांदी अस्वल कापसी घारी सारख्या दुर्मिळ प्राण्यांचं अस्तित्व आढळलं होतं आता पांढऱ्या रंगाचं अस्वल दिसून आल्यानं मेळघाटातच्या वैभवात वाढ झाली आहे

शरीरातील रंग द्रव्यांच्या थरांमध्ये अनुवंशिक बदल झाल्यास पांढरा रंग प्राणी धारण करतात मेळघाटात दिसलेलं पांढरं अस्वल मादी आहे त्यामुळे पांढरे बछडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं निरिक्षकांचं मत आहे अमरावतीहन आनंद गंभीर यांच्यासह आकाशवाणी बातम्यांसाठी दीपा भंडारे पुणे राऊत राज्य गंभीर संकटाचा सामना करत असतानाही राजकीय डावपेच सुरूच आहेत उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यापासून राज्यपालांना कोण रोखतं आहे असा सवाल काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला

प्रत्यार्पणाला आव्हान देणारी त्याची याचिका काल लंडनमधल्या उच्च न्यायालयानं फेटाळून लावली

कापस खरेदी यवतमाळ यवतमाळमध्ये टाळेबंदीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस तूर चणा सोयाबीन खरेदी सुरु झाली असली तरी खरेदीची गती बघता खरंच दिलासा मिळेल की नाही या बाबत शेतकरी साशंक आहेत

यवतमाळ बाजार समितीत तीन हजारावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असल्यानं या गतीनं आपला नंबर लागेपर्यंत कसं थांबायचं हा कास्तकारापुढचा प्रश्न आहे दरम्यान कापूस खरेदी अजून सर्व जिल्ह्यात सुरू ही झालेली दिसत नाही कालवा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी काल उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं

उस्मानाबाद जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट आणि पावसामुळे फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे आंबा लिंबू टरबूज तसंच खरबूज आणि केळी च्या फळबागांचे मोठं नुकसान झाल या नुकसानीये त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत

मुंबई आग्रा रस्त्यावर शिरवाडे वणी इथं काल रात्री हा अपघात झाला अंत्यसंस्कार बलडाणा काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले सीआरपीएफ जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थीव देहावर काल सकाळी त्यांच्या मुळ गावी बुलडाणा जिल्हयातील संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या नागरिकांनी आपल्या अंगणातून गच्चीवरून आपल्या लाडक्या जवानावर प्ष्पवृष्टी करत अखेरचं दर्शन घेतलं हवामान राज्यात कालही सर्वच भागात कुठेना कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावलीच आजही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उद्या पासून विदर्भ वगळता इतर भागातला पावसाचा हा फेरा थांबू शकतो तापमान वाढणार आहे